एपीजे अब्दूल कलाम यांची जयंती आज जगभरात जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे लोक यह समृद्धी आणि शांतता यासाठी शिक्षण अशी यंदा या दिनाची संकल्पना आहे कलाम यांच्या जयंतीनिमित आज रामेश्वरम जवळील पीकारूम्बू या त्यांच्या जन्मस्थानी विशेष कार्यक्रमाचं तसंच शाळांमध्ये निबंध वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं आहे कलाम मोदी माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक देशाचे मिसाईलमॅन डॉ एपीजे अब्दूल कलाम यांच्या जयंतीनिमित आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली राष्ट्रपती आणि वैज्ञानिक म्हणून डॉ कलाम यांनी देशाच्या प्रगतीत दिलेलं योगदान देश कधीही विसरणार नाही त्यांचं जीवन लाखोजणांना प्रेरणा देणारं आहे अशा शद्वात मोदी यांनी कलाम यांना आदरांजली अर्पण केली आहे दूरदृष्टी असणारे आणि भारताच्या अंतराळ संशोधन आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाला दिशा देणारे आरतरत्न डॉ एपीजे अब्दूल कलाम यांनी स्वावलंबी आणि बलशाली भारताचे स्वप्न पाहिले शिक्षण आणि विज्ञान क्षेत्रातील त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे अशा शब्दात केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी कलाम यांना आदरांजली वाहिली आहे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही कलाम यांना आदरांजली वाहिली आहे दरम्यान चित्रपट विभागातर्फे डॉ कलाम यांच्यावरील पीपल्स प्रेसिडेंट हा माहितीपट संकेतस्थळ आणि यू ट्यूबवर मोफत दाखवण्यात येणार आहे

यामुळे लवकर निदान होणं तातडीनं विलगीकरण आणि प्रभावी उपचार करणं शक्य होत आहे परिणामी मृत्यूदर कमी होण्यास मदत झाली आहे असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

चाचण्यांचे प्रमाण वाढूनही बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी असून ते जेमतेम आठ टक्के आहे

जगातील हा सर्वात कमी मृत्यू दर आहे

चाचणी मागोवा आणि उपचार यावर भर दिल्यानं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढवणं आणि मृत्यू दर कमी करण्यात यश आल्याचं आरोग्य मंत्रालयानं नमूद केलं आहे जोझिला बोगदा जम्म् काश्मीरमधील जोझिला बोगद्याच्या कामाचा श्भारंभ आज केंद्रीय भूपष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पहिल्या सुरुंगांचा स्फोट घडवून करण्यात आला हा आशियातील सर्वात लांब बोगदा असून यामुळे जम्मूकाशमीर लडाखमधील अर्थव्यवस्था सुधारेल हा बोगदा आणि त्याला जोडणारे रस्त्यांचे काम सहा महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट असून या कामात चार हजार कोटींची बचत करणं शक्य झाल्याचं या वेळी गडकरी यांनी सांगितलं

सध्या हा खडतर मार्ग पार करण्यासाठी तब्बल साडे तीन तासांचा वेळ लागतो

यामुळे कारगिल द्रास आणि लडाखमधील दळणवळण सुलभ होणार असून व्यापार व्यवसायाला गती मिळेल तसंच जम्मू आणि काश्मीरमधील सामाजिक आर्थिक एकात्मता वाढेल

रत्नागिरी जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडल्यामुळं जनजीवन ठप्प झालं आहे जगबुडी वाशिष्ठी शास्त्री सोनवी मुचकुंद काजळी काजळी अर्जुना आणि खोदलेली या सार्या च नद्या दुथडी भरून वाहत आहेत सखल आगात पाणी साचल्यानं ग्रामीण आगातील अनेक मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे मुंबई गोवा महामार्गावरही अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे सांगली जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर दिसून आला

नद्या ओढे तलाव पाण्याने तूडंब अरले असून पावसाचा शेकडो हैक्टर शेतीला फटका बसला आहे दरम्यान पावसाम्ळे मिरज पूर्व भागाचा संपर्क तृटला असून टाकळी बोलवाड कडे जाणाऱ्या नागरी वस्तीत ओढ्याचे पाणी घ्सल्याम्ळ तिथल्या नागरिकांच स्थलांतर स्रु आहे सातारा जिल्ह्यात पावसान थैमान घातलं प्रामुख्याने माण खटाव तालुक्यात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे या तालुक्यातील नद्या धोक्याच्या पातळी वरून वाहत असून त्यामुळे अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत कराड पाटण सातारा वाई महाबळेश्वरपाचगणी इथलं जनजीवन विस्कळीत झाल आहे सिंधुद्ग जिल्ह्यात गेले आठ दिवस पावसान थैमान घातलं आहे त्यात काल रात्री सहयाद्री पट्ट्यातल्या कलंबिस्त पंचक्रोशी आंबोली माडखोल परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले मुंबईत काल रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने मुंबईच्या सखल भागात पाणी भरलं होतं

पुणे आणि मुंबईत आज पहाटेपासून पावसानं उसंत घेतली आहे तेलंगण पाऊस तेलंगणसह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळं तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे

तेलंगण आणि आंध्रप्रदेशमधील परिस्थितीवर केंद्रसरकार लक्ष ठेवत असून आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल अशी ग्वाही गृहमंत्री अमित शाह यांनी दिली

मात्र नद्या तलावांमधील पाणीपातळी वाढल्यानं वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे

दरम्यान तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्र शेखर यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संबंधित आधिकारी आणि मंत्री यांची एक बैठक घेतली संसर्गजन्य आजार पसरू नयेत यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत निधन साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे ख्यातनाम मल्याळी साहित्यिक महाकवी अककीथम अच्युतम नंबुथीरी यांच आज केरळमधील थ्रीसुर इथं वृद्धापकाळानं निधन झालं

अलीकडेच त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता मल्याळम काव्यप्रकारात आध्निकता आणण्याचं श्रेय अककीथम अच्युतम नंबथीरी यांना जातं

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार